ते रियाध इथं गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील या भेटीत प्रधानमंत्री मोदी सौदीचे राजे सलमान बीन अब्द्लअजीज अल सौद यांच्यासोबत द्विपक्षीय तर युवराज मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तररावरची चर्चा करणार आहेत मोदी यांची सौदी अरेबियाची ही दुसरी भेट आहे या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं बारा महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याच्या करारावरही या भेटीत स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे या परिषदेचे अध्यक्ष प्रधानमंत्री स्वतः तसंच सौदीचे युवराज असतील युवराज सलमान यांनी मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील सौदी अरेबियाशी संरक्षण व्यापार संस्कृती शिक्षण याक्षेत्रातील परस्पर सहकार्य हे प्रमुख मुद्दे असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

दहशतवाद अजिबात सहन करता कामा नये असं मोदी यांनी सांगितलं हे शिष्टमंडळ जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे जम्मू काश्मीर आणि लडाख या प्रांतांची सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता या भेटीमुळे खासदारांना समजू शकेल असं मोदी म्हणाले

तसंच जीवनमान सुधारण्यावर सरकारचा भर असल्याचा मुद्दा ही त्यांनी अधोरेखित केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या शिवसेना नेते दिवाकर रावतेही आज राज्यपालांना भेटले दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटलो असून कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं

केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीनं आजपासून दोन नोव्हेम्बरपर्यंत दक्षता जागरूकता सप्ताह आयोजित केला आहे लोकांच्या भागीदारीतून सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा वाढीस लागण्याच्या उद्देशानं या सप्ताहाचं आयोजन केलं आहे एकात्मता जगण्याचा मार्ग ही या सप्ताहाची संकल्पना आहे यामुळे समाजातल्या सर्व घटकांमध्ये विशेषतः युवकांना नैतिक आचरण कसं असावं यासंदर्भात माहिती मिळेल आणि प्रामाणिक भेदभाव रहित आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण होईल असा विश्वास दक्षता आयोगानं व्यक्त केला आहे

केंद्रसरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे सर्वसमावेशकता तसंच शाश्वत विकासाचं लक्ष्य गाठणा या कंपन्यांना दरवर्षी पुरस्कारदिले जातात

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनीआज ट्विटरवरुन ही घोषणा केली युकेच्या संसदेत जर अशा प्रकारच्या समझौत्यालामंजुरी मिळाली तर युके अंतिम मुदतीआधीच यातून बाहेर पडू शकेल युरोपियन संघातूनबाहेर पडण्यासाठी युकेला येत्या बुधवारपर्यंतची मुदत होती

जम्मू कश्मीरमधल्या हिजबूल मुजाहिद्दीनच्या मोहमद अमीन ऊर्फ जहांगीर सरुरीसह दोन दहशतवाद्यांची माहिती देणा याला तीस लाख रुपयांचं रोख बक्षीस पोलीसांनी घोषित केलं आहे

किश्तवारमधील महत्वाच्या स्थळांवर अशा स्वरुपाचे फलक लावण्यात आले आहेत माहिती देणा याचं नाव गुपीत राखलं जाईल अशी शाबती पोलिसांनी दिली आहे उत्तराखंडमध्ये होणा या गोवर्धन पूजेनंतर गंगोत्री धामची कवाडं आजपासून सहा महिन्यांकरीता बंद करण्यात आली आहेत यमनोत्री आणि केदारनाथ इथली कवाडं ही उद्यापासून बंद होतील गंगोत्री मंदीरात आज विशेष पूजाअर्चना केल्यानंतर ही कवाडं बंद करण्यात आली

दोन वर्षाचा सुजीत विल्सन आपल्या घराच्या मागे असलेल्या पडिक विहिरीत पडला आहे

अरबी समुद्रात निर्माण झालेलं कयार चक्रीवादळ आता पश्चिम किनारपट्टीपासून पुढे सरकलं आहे त्यामुळे गोव्यात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे